अजित पवार सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या काळात नियमांचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले पूणे आणि पिंपरी चिंचवड तसंच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आज आढावा घेतला या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह जिल्ह्यातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोरोनावर मात करायची असेल तर सर्वांच्या सहकार्यांची गरज आहे सर्वानीच नियमांचं पालन केलं पाहिजे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले कोविड रुग्णालय चिंचवड चिंचवड इथल्या ऑटो क्लस्टरमध्ये दोनशे खाटांच्या कोविड समर्पित रुग्णालयाचं उद्घाटन उपमूख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं ही वेळ एकमेकांविरुद्ध लढण्याची नसून कोरोना विरुद्धच्या लढाईची असल्याचं मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं

अवघ्या चौदा दिवसात हे रुग्णालय उभं राहील आहे

त्यामध्ये सुमारे दोन लाख नागरिकांना मध्मेह आणि उच्च रक्तदाब आहे

वाहन परवाना वाहन चालवण्याचा परवाना देण्याची चाचणी अधिक कडक करण्याचे संकेत राज्याचे नवनियुक्त वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार अधिक लोकाभिमुख आणि कागदपत्र विरहित करण्यावर आपण भर देणार असल्याचं सांगितलं

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम साधेपणाने आणि सामाजिक अंतराचे नियम पळत पार पडला क्रीडा दिन राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील लक्ष्य या पूण्यातल्या स्वयंसेवी संस्थेचा उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय खेल प्रोत्साहन सन्मान होणार आहे

उद्या नवी दिल्ली इथं आभासी पद्धतीने हा प्रस्कार सोहळा पार पडणार आहे प्ण्याच्या बॉंबे सॅपर्स चे नायब सूभेदार दत्तू भोकनल यांना नौका नयन स्पर्धेतील कामगिरीसाठी यंदाचा अर्जुन प्रस्कार तर निवृत्त नायब सुभेदार लाखा सिंग याना मुष्टियुद्ध या खेळातील कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कारही उद्या प्रदान करण्यात येईल हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा उद्या जन्मदिन असल्याने राज्य शासन आणि खेल मंत्रालयाच्या वतीने फिट इंडिया फ्रीडम रन या चळवळीचं आयोजन करण्यात आले आहे ही चळवळ दोन ऑक्टोबर पर्यंत स्रू राहणार आहे

नोंदणी केलेल्यांना क्रीडा मंत्रालयाकडून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे

खडकवासला धरणातून आतापर्यंत आठ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे हवामान प्रणे आणि परिसरात काही भागात आज पावसाच्या हलक्या सरी बरसल्या उद्या शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेन वर्तवला आहे

तुम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी